गेल्या वर्षी केवळ दिल्ली एनसीआरच्या विद्यार्थ्यांनीच यात सहभाग घेतला होता यंदा पहिल्यांदाच बाहेरच्या देशातल्या विद्यार्थ्याही यात सहभागी होणार आहेत

परीक्षा आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी प्रधानमंत्री मार्गदर्शन करणार आहेत गेल्या वर्षी झालेल्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून परीक्षेच्या काळात येणार तणाव कमी करण्याच्या दृष्टीनं सरकारनं काय पावलं उचलली हे दाखवणारा एक लघुपटही या कार्यक्रमात दाखवला जाणार आहे कला उत्सव स्पर्धेतल्या विजेत्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर होणार आहे यात त्या विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षकही सहभागी होणार आहेत दुरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिन्यांवरुन तसंच आकाशवाणीवरुन या कार्यक्रमाचं प्रक्षेपण होणार असून विविध संकेत स्थळांवरही तो उपलब्ध असेल महाराष्ट्रात सर्व शाळांनी हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखवावा असं राज्यशासनानं सांगितलं आहे संयुक्त अरब अमिरातीत सीबीएसई शाळांमधल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी परिक्षा पे चर्चा हा कार्यक्रम थेट प्रसारित करण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे

भारत हा शांततेचा प्रबळ समर्थक देश आहे मात्र देशाच्या सुरक्षेसाठी पावलं उचलायला कचरणार नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्लीत एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिराच्या समारोप संचलनात उपस्थित होते यावेळी त्यांनी छात्रसैनिकांशी संवाद साधला देशाच्या शत्रूला भारतानं वेळोवळी चोख प्रत्युत्तर दिलं आहे असंही ते म्हणाले गेल्या चार वर्षात संरक्षण आणि सुरक्षेच्या बाबतीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत अणिवक त्रिकूट बनवणा या मोजक्या देशांमध्ये आता भारताचंही नाव समाविष्ट झालं आहे असं त्यांनी सांगितलं भारतीय नौदलात आता महिला लढाऊ पायलट बनत आहेत असं सांगत महिलांचा सहभाग वाढवून त्यांना संधी उपलब्ध करुन देण्यासाठी अनेक पावलं उचलली जात असल्याचं त्यांनी सांगितलं तरुणांनी मोठया संख्येनं मतदान करावं असं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलं प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित चार दिवसीय कार्यक्रमाचा समारोप आज बीटिंग रीट्रिट कार्यक्रमानं होत आहे

संध्याकाळी साडे सहा वाजता या स्थानकांमधली सेवा सामान्य होईल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 नादारी आणि दिवाळखोर कायद्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिन्ही तिमाहित मिळून बुडित कर्जपैकी एक लाख कोटी रूपये मूल्याच्या कर्जवसुलीसाठी मदत झाल्याचं त्यांनी सांगितलं

उत्तर प्रदेशमधे आज प्रयागराज मधल्या कुभं मेळा शहरात राज्य मंत्रिमंडळांची बैठक होणार आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक प्रथमचं राजधानी लखनऊ बाहेर होत आहे संगमाजवळच्या प्रयागराज मेळा प्रधिकरणाच्या कार्यालयात मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्या अध्यक्षेखाली ही बैठक होईल बैठकीपूर्वी मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाचे सदस्य मेळा परिसरातल्या दर्शन अक्षयवट आणि सरस्वती कुपला भेट देतील जगातल्या सर्वात मोठया सायक्लोथॉनच्या स्वस्थ भारत यात्रेचा काल नवी दिल्लीत समारोप झाला

लेह पणजी तिरुवनंतपुरम पुद्दंचेरी कोलकाता आणि आगरतळा या सहा ठिकाणांवरुन मोहिमेला सुरुवात झाली

आरोग्यदायी पोषक आणि सुरक्षित आहाराचा संदेश त्यांनी दिला भारतीय अन्न सुरक्षा मानक प्रधिकरणाच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली मोहिमेत उत्तम कामगिरी बजावणा या राज्यांना आज नवी दिल्ली इथं होणा या कार्यक्रमात सन्मानित केलं जाईल केंद्रीय विद्यापीठ आणि महाविद्यालयामधले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी रजिस्ट्रार वित्त अधिकारी आणि परीक्षा नियंत्रकाच्या भत्त्यांमधे तसंच विशेष भत्यांमधे वाढ करण्याचे आदेश मनुष्यबळ विकास मंत्रालयानं दिले आहेत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

केंद्रीय विद्यापीठांमधले तीस हजार आणि अभिमत विद्यापीठांमधल्या साडे पाच हजार शिक्षक आणि समकक्ष कर्मचा यांना याचा लाभ मिळेल असं मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे तालिबाननं सरकारशी गांभिर्यान चर्चा करावी असं आवाहन अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी केलं आहे काल देशाला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी सांगितलं की तालिबाननं अफगाणी जनतेची शांततेची मागणी स्विकारली पाहिजे या युद्धाचे परिणाम अफगाणी नागरिकांना भोगावे लागत असल्यानं शांती प्रक्रियेचं नेतृत्वही अफगाणींनीच केलं पाहिजे असं ते म्हणाले गेल्या आठवड्यात कतार इथं तालिबान आणि अमेरिका यांच्यात झालेल्या प्रदीर्घ चर्चेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे दरम्यान या चर्चेचा भर तालिबान आणि अफगाणीस्तान सरकार यांच्यात शांती प्रक्रिया घडवण्यासाठीचे मार्ग शोधण्यावरच होता अशी ग्वाही अमेरिकेचे विशेष दूत झाल्मी खलीलजाद यांनी दिली आहे माउंट मौंगनूई क्रि आज भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यूझीलंड बरोबर दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना सुरु आहे भारतानं नाणफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल पहिल्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा नऊ गडी राखून जिंकला होता

पाकिस्तानचं शिष्टमंडळ आज जम्मू आणि काश्मीरमधल्या पाकूल दुल जलविदयुत प्रकल्पाला भेट देणार आहे हे शिष्टमंडळ उद्या निम्न कलनई रेटल आणि बाग्लीहार जल उर्जा प्रकल्पांनाही भेट देणार असून त्यानंतर ते दिल्लीत दाखल होणार आहे भारत आणि पाकिस्तानमधल्या सिंधु पाणी करारातल्या तरतुदींनुसार पाकिस्तान आणि भारताचं शिष्टमंडळ विनाब नदी खोऱ्याची पाहणी करेल पाकिस्तानचे सिंधु करार आयुक्त साईद मोहम्मद मेहर अली शाह यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी शिष्टमंडळ पाहणी करणार असून भारताचे सिंधु करार आयुक्त प्रदीप कुमार सक्सेना भारताच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत

मात्र जम्मू श्रीनगर अशा प्रवासाला परवानगी दिली जाणार नाही असं वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितलं या मार्गावर अडकलेल्या प्रवासी वाहनांसह जीवनावश्यक वस्तूंची ने आण करणारे ट्रक आणि तेलाचे टॅंकर पुढच्या प्रवासासाठी रवाना करण्यात आले सतत होणाऱ्या भूस्खलनामुळे सहा दिवस बंद असलेला हा महामार्ग शनिवारी वाहतुकीसाठी अंशत खुला करण्यात आला होता येत्या एक दोन दिवसात या भागातलं हवामान स्वच्छ राहिल असा हवामान खात्याचा अंदाज आहे त्यामुळे श्रीनगर पहलगाम गुलमर्ग काजीगुंड तसंच द्रास कारगील आणि लेहमध्ये रात्रीच्या किमान तापमानात घट होऊ शकते